उद्या संध्याकाळी तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपेल

भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य मागे घेतलं असून याबद्दल माफीही मागितली आहे दरम्यान प्रज्ञासिंह ठाकूर यांचं हे वक्तव्य म्हणजे त्यांचं वैयक्तिक मत असुन भाजपनं करकरे यांच्याकडे कायमच हतात्मा म्हणून पाहिलं असं भाजपनं स्पष्ट केलं आहे साध्वी प्रज्ञासिंह यांनी करकरेंबद्दल असं बोलायला नको होतं अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिली काँप्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला प्रियंका यांनी काल सकाळी काँप्रेसच्या पक्ष प्रवक्तेपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला पक्षात वाईट वागणूक मिळाली पक्षाच्या सदस्यांच्या वर्तणूकीतून महिलांप्रती सन्मान राखला जात नसल्याचा आरोप चतूर्वेदी यांनी केला भारतातून हज यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत वाढ करण्यास सौदी अरेबियाने मान्यता दिली आहे यामुळे यावर्षी दोन लाख भाविक हज यात्रा करू शकतील असं अधिकृत सूत्रानं सांगितलं सध्या पावणे दोन लाख भाविकांना हज यात्रा करण्यास परवानगी होती

आशियाई भारोत्तोलन विजेतेपद स्पर्धा आजपासून चीनमधे निंगबो ॐ सुरु होणार असून मीराबाई चानू भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे एकोणपन्नास किलो वजनी गटात चानू भाग घेणार असून यूवा अॅलिंपिक मधे सुवर्णपदक जिंकणा या जरैमी लाल रिनृंगाचा तसंच विकास ठाकूर आणि अजयसिंगचा संघात समावेश आहे

आज जयपूरमधे राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई डियन्स बरोबर तर दिल्लीमधे दिल्ली कॅपिटल्सचा सामना किंग्ज तिव्हन पंजाब बरोबर होणार आहे